कार्यात गुंतलेल्या स्वयंसेवी संस्थांची मोदी यांनी केली प्रशंसा सीमा रस्ते संघटनेने जम्मू आणि काश्मीरमध्ये बांधलेल्या सहा पुलांचं संरक्षण मंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन

कोरोनाच्या संकटात गरजू लोकांना सर्व प्रकारची सुविधा पुरविण्याचा केंद्र सरकार प्रयत्न करत असल्याच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे

कोरोना विषाणूचा सामना करण्याच्या भारताच्या क्षमतेबाबत अनेक तज्ञांना शंका होती परंतु आपण त्यांची शंका दूर केली असून उत्तर प्रदेशसारख्या राज्यांनी कोरोनाचा प्रसार रोखण्यासोबतच रुग्ण बरे होण्याच्या प्रमाणात लक्षणीय कामगिरी केली आहे असं ते म्हणाले वाराणसीमध्ये अनेक धार्मिक उपक्रम सध्या बंद आहेत परंतु शहरनिवासी आणि अनेक संघटनांनी सरकारसोबत काम करुन या शहराची भावना सजग ठेवली अशी प्रशंसा मोदी यांनी या वेळी केली यावेळी विविध संस्थांनी केलेल्या मदतकार्याची माहिती मोदी यांना दिली सीमा रस्ते संघटनेनं जम्म् आणि काश्मीरमध्ये बांधलेल्या सहा नव्या पुलांचं उद्घाटन संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांनी विडीयो कॉन्फरन्सच्या माध्यमातून आज केलं नवी दिल्लीत झालेल्या या कार्यक्रमावेळी लष्कर प्रमुख मनोज नरवणे आणि इतर वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते

या पुलांच्या उद्घाटनामुळे सीमा भागातील लोकांची मोठी सोय झाली असून त्यांनी याबद्दल केंद्र सरकारचे आभार मानले आहेत

आरोग्य मंत्रालयानं आज सकाळी ही माहिती प्रकाशित केली

रुग्ण नोंदीचा हा उच्चांक आहे

कोरोना विषाणूचा संसर्ग होऊ नये लोक विविध प्रकारची खबरदारी घेत असतात तरी देखील आपल्याला विषाणूची बाधा झाली आहे का अशी शंका लोकांना येत असते

शिंकण्यामुळे किंवा खोकल्यामुळे हवेत उडालेल्या तुषारांद्वारे हा संसर्ग होत असल्याचं आढळून आलं आहे

याबाबत सविस्तर मार्गदर्शक सूचना लवकरच जारी केल्या जातील असंही त्या म्हणाल्या रुग्णाच्या शिंकण्या किंवा खोकण्यामुळे उडालेल्या द्रवबिंदूंमधून हा विषाणू आसपासच्या वस्तू अथवा जमिनीवर स्थिरावतो आणि अशा जागांना स्पर्श झाल्यास त्याचा फैलाव होतो असं या पुर्वी जारी केलेल्या मार्गदर्शक सूचनांमध्ये सांगण्यात आलं होतं केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या वर्धापन दिनानिमित्त शुभेच्छा दिल्या आहेत

आपल्या राष्ट्रवादी विचारसरणीच्या माध्यमातून ही संघटना गेली सात दशके देशातील युवकांना देशसेवा करण्यासाठी प्रोत्साहित करत आहे स्वामी विवेकानंदांचा आदर्श ठेवून आणि त्यांच्या विचारांचा अंगीकार करून अभाविपचे सदस्य राष्ट्र उभारणीचे काम निष्ठेनं करीत आहेत असं शहा यांनी ट्वीटरवर आपल्या संदेशात म्हटलं आहे दहशतवाद्यांनी काल रात्री जम्मू आणि काश्मीरमध्ये भाजपाचे वरिष्ठ नेते शेख वासिम बारी त्यांचे वडील आणि त्यांच्या भावाची हत्या केल्याप्रकरणी नायब राज्यपाल गिरिशचंद्र मुर्मू यांनी दुःख व्यक्त केलं असून या प्रकरणाचा निषेध केला आहे आपल्या शोकसंदेशात त्यांनी त्यांच्या कुटुंबियांच सात्वन केलं आहे निष्पाप लोकांची हत्त्या करण्याचा हा भ्याड प्रकार मानवतेला काळीमा फासणारा असून सरकार गुन्हेगारांना शासन करण्यास कटीबद्ध असल्याचं त्यांनी या संदेशात नमूद केलं आहे कुख्यात गुंड विकास दुबे याला आज सकाळी आठ वाजता मध्यप्रदेश पोलिसांनी उज्जैन इथल्या महाकाली मंदिर येथून अटक केली मध्यप्रदेशचे गृह मंत्री नरोत्तम मिश्रा यांनी या वृत्ताला दुजोरा दिला आहे तर मुख्यमंत्री शिवराजसिंग चौहान यांनी उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना ही माहिती कळविली आहे

त्याचे दोन सहकारी आज सकाळी पोलीसांसोबत झालेल्या चकमकीत ठार झाले

या परिषदेतर्फे मेगा लॅब मुंबई नावाने जगातील सर्वात मोठी मॉलेक्युलर डायग्नोस्टीक प्रयोगशाळा उभारण्यात येत आहे

गेल्या काही दिवसात मेघालयमधील कोरोनाबाधीतांच्या संख्येत झालेली मोठी वाढ लक्षात घेऊन आवश्यक उपाययोजना करण्यात येत आहेत त्यामुळे राज्य सरकार लवकरच हा संसर्ग नियंत्रणात आणेल असा विश्वास मेघालयचे मुख्यमंत्री कोनराड संगमा यांनी व्यक्त केला आहे राज्य राखीव पोलीस बलाच्या काही जवानांना त्याचा संसर्ग झाल्याचं लक्षात आल्यावर तिथे आठशे जणांच्या चाचण्या करण्यात आल्या त्यामुळे ही संख्या वाढली नाही

या विषयावरील टेली कन्सलटेशनचं पहिलं मार्गदर्शन सत्र काल संध्याकाळी पार पडलं

याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं नमस्कार